प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमधल्या दुर्गापूर खेल्या नेहरु स्टेडियमवर आयोजित जाहीर सभेत बोलत होते पश्चिम बंगाल सरकारनं आयुष्यमान भारत योजना हटवल्यावरुन मोदी यांनी राज्यसरकारवर ताशेरे ओडले भाजपाच्या कार्यकत्यांशी हत्या रोखण्यात राज्यसरकार अपयशी ठरली असून त्यामुळे राज्यात लोकशाही संपली असल्याचा आरोप मोदी यांनी राज्यसरकारवर केला

या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणामुळे ग्रामीण जनतेला त्वरीत फायदा मिळेल तसंच मालवाहतुकही वेगानं होईल असं मोदी यांनी यावेळी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या जम्मू श्रीनगर आणि लेहला भेट देणार आहेत तिथं ते अनेक विकास कामांचा प्रारंभ करतील

याबरोबरच विजयपूर आणि अवंतिपुरा क्वें आयुर्विज्ञान संस्थेच्या रुग्णालयाची कोनशिलाही त्यांच्या हस्ते बसवली जाणार आहे जम्मू कें भारतीय वृत्तपत्र संज्ञापन संस्थेच्या बांधकामाचाही प्रारंभ उद्या त्यांच्या उपस्थितीत होणार आहे लद्दाख विद्यापिठाचं उद्घाटन प्रधानमंत्री उद्या करणार असून लद्वाख भागातलं हे पहिलंच विद्यापीठ ठरणार आहे यासह अनेक विकासकामांचं डिजिटल माध्यमातून त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे यात मॉडेल पदवी महाविद्यालय अकरा व्यावसायिक महाविद्यालयं आणि एका महिला विद्यापीठाचा समावेश आहे किश्तवार क्वें हायड्रो त्रिक्ट्रीक प्रकल्पाचा प्रारंभही ते करणार आहेत साजवाल क्वें चिनाब नदीवरच्या दुपदरी पुलाची कोनशिला लेह कें विमानतळाच्या नवीन मारतीची कोनशिला देखील त्यांच्या हस्ते बसवली जाईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जम्मू कश्मीर दौ याच्या पार्श्वभूमीवर सांबा जिल्ह्यात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे अनेक योजनांची सुरुवात उद्या प्रधानमंत्री करणार आहेत विजयपूर कें ते जाहीर सभेला मार्गदर्शनही करणार आहेत या सभेसाठी सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व बंदोबस्त केल्याची माहिती जम्मूचे पोलिस निरिक्षक एम

सिन्हा यांनी दिली आहे

पी एस अधिकारी ऋषिकुमार शुक्ला यांची सीबीआयचे नवे संघालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे शुक्ला यांचा कार्यकाळ दोन वर्षाचा असेल प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षेतेखालील समितीनं शुक्ला यांच्या नियुक्तीला संमती दिली आहे शुक्ला यांनी मध्यप्रदेशचे पोलीस महासंचालक म्हणून काम पाहिलं आहे

सुनावणीवेळी सक्तवसुली संचालनालयाचे विशेष अधिकारी डी पी सिंह आणि अधिवक्ता नितीश स्त्री उपस्थित होते

लंडन क्वे रॉबर्ट यांच्या अनेक मालमत्तांची माहिती सक्तवसुली संचालनालयाला मिळाली आहे यात चाळीस आणि पन्नास लाख पौंडाची दोन घरं सहा सदनिका आणि अनेक मालमत्तांचा समावेश आहे पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात पुणे पोलिसांनी मानवी हक्क कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांना केलेली अटक अवध्वअसल्याचं सांगत त्यांना तात्काळ सोडून देण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयानं दिले न्यायालयानं काल तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आज सकाळी त्यांना मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली होती

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालक समुहाच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बळ्कीत केंद्रीय आरोग्य आणि कुंटुब कल्याण राज्यमंत्री अबिनी कुमार चौवे यांनी ही माहिती दिली

या केंद्राच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य सेवा देण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्य सरकाराना त्यांच्या आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून महत्वपूर्ण सहकार्य देत असल्याचंही चौबे यांनी सांगितलं

अमेरिकेतल्या विद्यापीठात बेकायदेशीरपणे प्रवेश घेतलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांच्या अटक प्रकरणी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय लक्ष ठेवून आहे तसंच त्यांच्या सुरक्षेबाबत उपाय योजना करत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे यासंदर्भात अमेरिकी दुतावासांला पत्र लिहिलं असून या विद्यार्थ्यांना भारतीय दुतावासातल्या अधिकारा यांशी तकाळ संर्पक साधण्याची अनुमती द्यावी अशी विनंतीही करण्यात आली आहे

महत्वाच्या व्यक्तींसाठीच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणातला एक आरोपी वकील गौतम खेतान याची सक्रवसूली संचालनालयाची कोठडी सहा दिवसांनी वाढवण्यात आली आहे दिल्ली उच्च न्यायालयानं आज ही निर्णय दिला खेतान याच्यावर काळा पप्ती बाळगल्याचा आणि पधीचा अपहार केल्याचा आरोप आहे

टपाल विभाग लवकरच स्वतःची विमा कंपनी स्थापन करणार आहे केंद्रीय राज्यमंत्री मनोज सिंन्हा यांनी आज ही माहिती दिली प्रयागराज विं मनोज सिंन्हा यांच्या हस्ते कुंभमेळ्यातल दुसरं शाही स्नान दर्शवणा या टपाल तिकीटाचं आनावरण झालं त्यांवेळी ते वार्ताहारांशी बोलत होते रशियानं शितयुद्ध काळातल्या मिसाईल करारातून आपली भागीदारी काढून घेतली आहे रशियाचे राष्ट्रअध्यक्ष लादिमिर पुतिन यांनी ही घोषणा केली अमेरिकेनं काल या करारातून बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतर रशियानं यातून बाहेर पडण्याचं निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे तंदुरुस्त असून तो या सामन्यात खेळेल असं भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर यांनी म्हटलं आहे पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री नवाब शरीफ यांना ह्दय रोगाचा त्रास होऊ लागला असल्यामुळे त्यांना तुंरुगातून रुग्णालयात हलवण्यात यावं असे आदेश पाकिस्तानच्या पंजाब प्रातांच्या सरकारनं दिले आहेत

ऑस्ट्रेलियातील क्वीन्स लॅन्डच्या उत्तर पूर्व भागात मुसळधार पाऊसामुळे पूर स्थिती निर्माण झाली आहे शहराच्या किनारपट्टीजवळीलभागत अनेक वाहनं तसंच गुरं वाहून गेली असून सुरक्षा पथकाकडून नागरिकांना हलवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविद येत्या सोमवारी राष्ट्रपती भवनातील वार्षिक उद्यानोत्सवाचं उद्वाटन करणार आहेत